सल्लागारांचं मत

आणि कोरोना साथीबाबत चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत असल्या तरी राज्यात मात्र अजून बाधितांच्या प्रमाणात वाढ

या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचं प्रमाण वाढवावं मास्कचा वापर बंधनकारक करावा पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलं मुख्यमंत्र्यांनी काल सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्यांचे पोलीस प्रमुख यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला कोरोना स्थिती कोरोना विषाणूचा नवा प्रकार आणि त्याअनुषंगानं घ्यायची काळजी लसीकरणाची तयारी आदीबाबत त्यांनी आढावा घेतला यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदिप व्यास राज्य कृतीदलाचे सदस्य डॉ शशांक जोशी उपस्थित होते मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही अधिक मेहनत घ्यावी लागेल ऑक्सीजन व्हेंटिलेटर्स औषधं यांचा पुरेसा साठा करून ठेवावा अलगीकरण विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात

स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का आणि त्यामुळे उपचार बद्धतीत काही बदल करावे लागतील का याचा अभ्यास कृतीदलातील डॉक्टरांनी करावा असं ते म्हणाले माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत सहव्याधी असलेल्या लोकांची राज्यभरातील माहिती आरोग्य विभागाकडे आहे स्थानिक आरोग्य यंत्रणेनं अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांशी संपर्क करून त्यांना सतर्क करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर देतानाच नॉन कोविड रुग्णांकडेही लक्ष द्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुखपट्टी वापरल्यानं कोरोना विषाणूचा मग तो जूना असो की नवा त्याच्या प्रसाराला खुप मोठ्या प्रमाणात प्रतिबंध होतो त्यामुळे राज्यातील जनतेला मुखपट्टी वापरणं बंधनकारक करावं न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी मुखपट्टी लावा हात धूवा आणि शारीरिक अंतर ठेवा ही त्रिसुत्री अंमलात आणणं कसं गरजेचं आहे याबाबत लोकांमध्ये नव्यानं जागृती करा त्यांना धोक्याची जाणीव करून द्या असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं कृतीदल ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा अधिक वेगानं संक्रमण करणारा विषाणू लक्षात घेऊन राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी केवळ त्यावरच समाधान न मानता परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेऊन त्यानुसार खबरदारीचे योग्य ते निर्णय घेतले जावेत अशी अपेक्षा कोरोनाविषयक राज्यस्तरीय कृती दलाचे प्रमुख सल्लागार डॉ सुभाष साळूंखे यांनी काल आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली

या सर्वांना विलगीकरणात पाठवण्यात आलं आहे

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे त्यामुळे ही बातमी भारताची चिंता वाढवणारी आहे कोविड कोरोना साथीबाबत चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत असल्या तरी राज्यात मात्र अजून बाधितांच्या प्रमाणात वाढ दिसत नाही उलट बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण तुलनेत अधिक असल्यानं उपचार चुरू असलेल्या रुग्णांची संख्या सातत्यानं घटते आहे

विदर्भ कोरोना राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचं प्रमाण राष्ट्रीय सरासरी पेक्षा सातत्यानं कमीच असलं तरी विदर्भानं या संदर्भात राष्ट्रीय सरासरी ओलांडली आहे

राज्यभरात कोरोनाच्या महामारीने सार्यांनाच पछाडल आहे दिवाळीनंतर बेजबाबदारपणे नियम ध्डकावून वागणार्या नागरिकांमुळे नव्यानं संसर्ग होण्याचं प्रमाण वाढू लागलं होतं कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनंही वर्तविली होती पण वेळीच प्रशासनानं पुन्हा सक्रीय होत ट्रेस टेस्ट आणि ट्रीट या तत्वावर धडाक्यानं काम केल्यामुळे दुसर्या लाटेची शक्यता धूसर झाल्याचं चित्र आता राज्यासह विदर्भातही दिसू लागलं आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी वर्ध्याहून आनंद इंगोले सह प्राची गावसकर पुणे

यासंदर्भातील सूचना डिसेंबर अधिवेशनात विनियोजन विधेयकाच्या वेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती त्यानुषंगानं ही बैठक झाली

नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली यामध्ये क्रिकेटर सुरेश रैना सुझान खान गुरु रंधावा यांचा समावेश आहे पणे कोरोना आवाहन पूणे शहरात कोरोनाचा धोका अजूनही कायम असताना नाइट क्लब पब आणि हॉटेल्सकडून स्रक्षित अंतराचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत

मोठ्या प्रमाणात विनामास्क नागरिक एकत्र आल्यानं कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे नाताळ साधेपणाने यंदाचा नाताळचा सण अत्यंत साधेपणानं आणि सरकारी नियम पाळून साजरा करण्याचं आवाहन प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक पथांच्या धर्मगुरूनी केलं आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं